राष्टीय स्वयंसेवक संघ अवमानना प्रकरणात आपल्यावर लावलेले आरोप मान्य नसल्याचं काँग्रेस अध्यक्ष खासदार राहल गांधी यांनी भिवंडी न्यायालयासमोर म्हटलं आहे या प्रकरणी आज भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी राहुल गांधी हजर झाले न्यायमूर्ती ए आय शेख यांनी गांधी यांच्यावर निश्चित केलेले आरोप त्यांना वाचून दाखवले असता आपण दोषी नसल्याचं गांधी यांनी सांगितलं या प्रकरणी पुढची सुनावणी दहा ऑगस्टला होणार आहे दरम्यान राहुल गांधी आज मुंबईत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील तसंच बृहन्मुंबई महापालिकेतल्या स्वपक्षीय नगरसेवकांशी संवाद साधतील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

एयरसेल मॅक्सिसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्लोबल कम्युनिकेशन होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला परवानगी देताना कायद्याचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

पुलवामा जिल्ह्यातल्या वांगुम परिसरात आज पहाटे दहशत वाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात दोन पोलिसांना वीरमरण आलं तर एक जण जखमी झाला अनंतनागमध्येही दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर हल्ला केला यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात पाच जवान जखमी झाले

वाजपेयी यांना काल नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं ते औषधोपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याचं रुग्णालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटल आहे

केंद्रीय आरोग्य मंत्री जे

नड्डा यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या योजनेअंतर्गत लाभार्थीला सरकारी तसंच निवडक खाजगी रुग्णालयांमध्ये रोखरहित उपचारांचा लाभ घेता येईल

जगात सगळीकडे रक्त संकलन केंद्र असा शब्द प्रचलित आहे म्हणून जागतिक संदर्भान्सार हे नामांतर करण्यात येत आहे असं आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं रक्तदानाबद्दलचे नियम अधिक सूत्रबद्ध करण्यासंबधी काही निर्णयही घेण्यात आले आहेत

ते उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते दरम्यान या विजया बद्दल उस्मानाबाद इथं भाजपच्या वतीनं जल्लोष केला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतला कांस्य पदक विजेता असलेल्या बिध्रीचा कझाकीस्थानच्या खेळाडूनं पराभव केला